जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना संसर्गजन्य आजार जाहीर केला आहे कोरोनामुळे रुग्णाचा किंवा बचावात्मक उपायांशी संबंधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत देणार असल्याचं मंत्रालयानं राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे

विविध रुग्णालयात यापैकी दहाजण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडलं आहे

सर्वांनीच घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन डॉ भार्गव यांनी केलं

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे चेहऱ्याचे मास्क सर्विटायझर आणि हातमोजे यांच्या दरावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियंत्रण आवश्यक असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर प्रशासनानं शेर ए काश्मीर वैद्यकीय शास्त्र संस्थेतशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सौरा क्विं चाचणी प्रयोग शाळा सुरु केली आहे त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षता पथकं नेमण्यात आली आहेत

दरम्यान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आर्थिक विभागाचे आयुक्त अटल डुल्लु यांनी जम्मू काश्मीरमधल्या सर्व रुग्णालयांना भेट देऊन या संदर्भात संबंधित रुग्णालयांनी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत

घरात रुग्णांच्या विलगीकरणाबाबत गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा प्रसार करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे लोकांनी महत्त्वपूर्ण माहिती वाचावी असं त्यांनी म्हटलं आहे गृहविलगीकरण म्हणजे लोकांचा आणि त्यांच्या प्रियजनांचा बचाव असं प्रधामंत्र्यांनी सांगितलं या मार्गदर्शक तत्वांनुसार रुग्णानं स्वच्छतागृहाच्या समावेश असलेल्या स्वतंत्र खोलीत रहाणं गरजेचं आहे तसंच विलगीकरण झालेल्या रुग्णानं वृद्ध व्यक्ती तसंच गरोदर महिलांशी संपर्क येऊ न देणं आवश्यक आहे

पश्चिम आशियाई देशांपैकी ज्ञाणमधे कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे

संयुक्त अरब अमिरातीत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं आरोग्य अधिकाऱ्यांनी वयोवृद्धांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत तसंच कर्मचाऱ्यांनी रविवारपासून दोन आठवडे घरात राहून काम करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन आठवडे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत

यापैकी कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं साथीचे रोग नियंत्रण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ मिरजाडी सब्रिना फ्लोरा यांनी वार्ताहरांना सांगितलं

बांगलादेशात ढाकाच्या रुग्णालयात आठ मार्घला दाखल केलेल्या संशयितापैकी नुकतेच तीनजण कोरोनाबाधित आढळले आहेत

सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल असं श्रीलंकेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे

ट्रम्प यांनी अमेरिकेतल्या सर्व राज्यांना आपत्कालीन सहायता केंद्र उभारण्याच्या तसं आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना आखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत

जगभरात या आजारानं दगावलेल्यांची संख्या पाच हजारांहून अधिक झाली आहे कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे जगासमोर आर्थिक मंदीचं संकटही उभं ठाकलं आहे छत्तीसगडमधे बस्तर श्रे आज दुपारी माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा जवान शहीद झाले मारदूम क्षेत्र श्वे छत्तीसगड सशस्त्र दलाचं एक पथक शोधमोहिमेवर असताना माओवाद्यांनी शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवत अंदाधुंद गोळीबार सुरु केला

पाकिस्तानी लष्करानं जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात अंदाधुंद गोळीबार करत आणि उखळी तोफांचा मारा करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं गोळीबारात मनुष्यहानी झाली नसल्याचं संरक्षण प्रवक्त्यांन सांगितलं पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात आजपासून प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ झाली विशेष उत्पादन शुल्क दोन रुपयांनी वाढत पेट्रोलसाठी प्रतिलिटर आठ रुपये तर डिझेलवरचं प्रतिलिटर चार रुपये झालं आहे तसंच पेट्रोल आणि डिझेलवरचा पथकर प्रतिलिटर एका रुपयानं वाढून दहा रुपये झाला आहे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या तर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते